मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आंध्र प्रदेश कर्नाटक उत्तर प्रदेश दिल्ली पंजाब आणि तामिळनाडू या राज्यांचे म्ख्यमंत्री बैठकीत सहभागी झाले होते विषाणूचा प्रसार रोखणं आणि सर्व व्यवहार स्राळीत सुरु राहण्याच्या दृष्टीनं याप्ढील काळात सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र हा उपाय उपयुक्त ठरेल असं पंतप्रधान म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या माध्यमातून कोविडची लढाई अधिक आक्रमकपणे लढत असून त्याचा परिणाम येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल असं मुख्यमंत्री म्हणाले राज्यात सर्वत्र टेलीआयसीयू व्यवस्था उभारून ग्रामीण भागातल्या रुग्णांना वेळीच उपचार कसे मिळतील याकडे लक्ष देणार असून राज्यात ठिकठिकाणी जम्बो सुविधा चाचण्यांची व्यवस्था प्रयोगशाळा उभारल्या असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

त्यांच्यावर दिछीतल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्समध्ये उपचार सुरु होते अंगडी हे कर्नाटक मधल्या बेळगाव मतदारसंघातून सलग चार वेळा लोकसभेवर निवडून आले होते बेळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष बळकट करण्यात त्यांचा मोठा वाटा होता

हे अधिवेशन एक ऑक्टोबरपर्यंत चालणार होतं मात्र कोविड प्राद्भावाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन एक आठवडा अगोदरच संपवण्यात आलं अधिवेशन काळात राज्यसभेत सदनानं शंभर टक्क्यांपेक्षा अधिक काम केल्याचं सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं

लेजर मार्गदर्शक तत्त्वान्सार कार्यरत या क्षेपणास्त्राची काल अहमदनगर इथं चाचणी घेतल्याचं डीआरडीओनं सांगितलं अर्जुन रणगाड्यावरून चाचणी घेतलेलं हे क्षेपणास्त्र चार किलोमीटरवरच्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्यास सक्षम आहे

या इंजेक्शनचा निर्माण झालेला तुटवडा तात्पुरता असून त्यासंदर्भात औषध उत्पादक कंपन्याशी चर्चा झाली असल्याचं टोपे यांनी सांगितलं ते म्हणाले रेमडेसिवीर हे जे अँटीव्हायरल इंजेक्शन आहे निर्मात्या कंपन्यांमध्ये तात्पूरत्या स्वरुपाचा तुटवडा आहे

त्या कंपन्यांच्या एमडींशी सुद्धा आमची चर्चा झालेली आहे

पवार यांनी परवा मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आयकर विभागानं आपल्याला यासंदर्भात नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितल्याचं सांगितलं होतं त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून हा खूलासा करण्यात आला आहे

नाथसागर धरण यंदा पूर्ण क्षमतेनं भरलं असून धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे मात्र शहराला सहा ते सात दिवसांच्या खंडानंतर पाणी मिळत असल्याचं ते म्हणाले केंद्र सरकारच्या हर घर जल या योजनेअंतर्गत औरंगाबाद शहराला दररोज पाणी पुरवठा करता यावा यासंदर्भात उपाय योजना करुन एक सकारात्मक प्रकल्प समोर आणण्याची मागणी त्यांनी यावेळी केली

या मागणीचं निवेदन त्यांनी काल गेहलोत यांना सादर केल मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी परभणी जिल्ह्यातल्या मानवत इथं सकल मराठा समाजाच्या वतीनं काल तहसील कार्यालयासमोर कपडेफाड आंदोलन करण्यात आलं यावेळी राज्य सरकारचा निषेध करण्यात आला

वेळीच आर्थिक मदत मिळाली नाही तर शेतकरी आत्महत्येसारख्या ददैवी मार्गाकडे वळेल याची भीती निर्माण झाली असल्याचं त्यांनी तोमर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या संबंधित विभागातल्या तज्ञ अधिकाऱ्यांचे पथक तातडीनं पाठवावं असं ते म्हणाले

गुटख्याची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली

मुंबई शहर आणि उपनगरात काल अतिवृष्टीची नोंद झाली अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिका मुख्यालयातल्या आपत्ती व्यवस्थापन विभागास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला औरंगाबाद शहर आणि परिसरातही काल द्पारनंतर जोरदार पाऊस झाला

तर जिल्ह्यातल्या उर्ध्व मनार आणि निम्न मनार प्रकल्पही पूर्ण भरले आहेत नाशिक जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस झाला

संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष कैलास तवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी निर्यातबंदी तत्काळ रद्द करावी अशी मागणी करत खासदारांनो बोलते व्हा आणि आमचे प्रश्न संसदेत मांडा अशा घोषणा दिल्या परभणी इथंही शेतकरी संघटनेच्या वतीनं कांद्यावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवण्यात यावी या मागणीसाठी खासदार संजय जाधव यांच्या निवासस्थानासमोर कांद्याची रांगोळी काढून त्यात निर्यातबंदी निर्णयाची होळी करण्यात आली ध्वळ्यात शेतकरी संघटनेनं खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या निवासस्थानासमोर निदर्शनं केली

लहान मुलांचं आरोग्य सुद्रढ रहावं यासाठी त्यांना देण्यात येणारा आहार हा पोषण युक्त असणं आवश्यक आहे या पोषण युक्त आहारामध्ये बालकांना भाताची लापशी देता येईल या भाताच्या लाप्शीबद्दल पाककृती सांगत आहेत आयुर्वेदीक बालरोग तज्ञ कविता फडणवीस आयर्वेदीय पण पौष्टीक आणि चविष्ट पदार्थाची रेसिपी सांगणार आहे जिचं नाव आहे पेया

सगळ्यात पहले वाटीभर तांद्रळ नीट धूवून घ्या एका कढईत मध्यम आचेवर अर्धा चमचा मोहरी पाव चमचा मेथीदाणे एक चमचा जिरे भाजून घेऊन मिक्सरमधून दळून घ्या क्करमधे दीड लीटर पाणी ठेवा उकळी फुटल्यावर त्यात मीठ धुतलेले तांदुळ दळलेली पावडर घाला

आणि गरमागरम मूलांना खायला घाला मूलांना आवडत असल्यास त्यात तुम्ही नारळाचं द्ध अॅड करू शकता पेया हे पाचक आणि भूक वाढवणारं आहे यात झिंक आयर्न कॅल्शियम आणि फायबर कंटेंट्स पण योग्य प्रमाणात असतात

ते काल लातूर इथं वार्ताहरांशी बोलत होते लातूर शहरातल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत ऑक्सिजनचे दोन टँक पूर्ण क्षमतेने कार्यरत असून शहराची गरज ही तेराशे किलोची असल्याचं त्यांनी सांगितलं उदगीर आणि निलंगा या दोन्ही ठिकाणच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालात सुध्दा ऑक्सिजन टँक उभारणीला मंजूरी देण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सेवा अधिग्रहित केलेल्या खाजगी डॉक्टरांसोबतच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते आयसीयु ऑक्सिजन खाटा यांच्या वाढीव प्रमाणात तज्ञ डॉक्टर उपलब्ध होण्याच्या द्रष्टीनं प्रशासनानं खाजगी डॉक्टरांच्या सेवा शासकीय रुग्णालयांसाठी अधिग्रहित केल्या असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं

पवन दत्तात्रय राऊत असं लाच स्वीकारणाऱ्या ऑपरेटरचं नाव आहे

विद्यार्थ्यांचे वार्षिक निकाल आणि शैक्षणिक प्रस्तकं देण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती लातूर जिल्ह्यात चाकूर तालुक्यातल्या तिर्थवाडीच्या सरपंचांच्या पतीला पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना काल अटक करण्यात आली राजकमार शेट्टे असं त्याचं नाव असून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतीमध्ये सिंचन विहीर मंजूर करुन देण्याचं आश्वासन देत त्यानं तक्रारदाराकडून ही लाच मागितली होती